देशात आणि परदेशातही गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी नवी दिल्ली धिं राजघाटावर गांधीजींच्या समाधीजवळ सर्वधर्म प्रार्थनासभा आयोजित केली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती क्रे व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग लोकसभेचे सभापती ओम बिर्ला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश अनेक केंद्रीय मंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भाजपा कार्याध्यक्ष जे

नड्डा त्यादी नेत्यांनी बापूजींच्या समाधीवर पुष्पार्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली गांधीजींच्या शिकवणीवर आधारित आणि त्यांच्या चरित्रावर आधारित विविध कार्यक्रम मुंबईतही होत आहेत गांधीजींनी दांडी यात्रेचा प्रारंभ केला त्या साबरमती आश्रमाची प्रतिकृती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या खादी फेस्ट प्रदर्शनात मांडण्यात आली आहे हे प्रदर्शन महिनाभर चालणार आहे मुंबईत केंद्र सरकारच्या चित्रपटविभागातर्फे गांधी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे प्रसिद्ध् अभिनेता दर्शन झवेरी यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्वाटन झालं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी आज महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं वाशिम क्रें मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून या अंतर्गत आज महात्मा गांधी जयंती निमित्त सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं भंडारा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा निर्मुलनासाठी महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात जनतेनं सहभागी होऊन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केलं राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी काल उमेदवारांची नावं जाहीर केली त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे महाड विधानसभा मतदार संघातून आज शिवसेनेकडून विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा ध्रून बबनराव पाचपुते यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे प्राध्यापक राम शिंदे यांनी कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांनी आणि उेलामपूर मधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर मतदारसंघातून भाजपाच्या सीमंतिनी कोकोटे माणिकराव कोकाटे निफाड मतदारसंघातून अनिल कदम आणि शिवसेनेच्या वैशाली कदम नांदगांव मतदारसंघातून विष्णू शंकर चव्हाण नाशिक पूर्व मधून नितीन गुणवंत नाशिक पश्चिम मधून देवा वाघमारे आणि अपक्ष बिपिन कटारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे मतदार संघातून अपक्ष प्रवीण दिनकरराव घुईखेडकर रिपाई आठवले गटाचे चंद्रदिप शंकरराव डोंगरे बडनेरा मतदार संघातून अपक्ष प्रशांत पंजाब जाधव आपचे महेश सुभाष देशमुख अमरावती मतदार संघातून बसपाचे राहुल लक्ष्मणराव मोहोड अपक्ष सिंधु विलास गेळे आणि मेळघाट मतदार संघातून मन्नालाल दाबसिंबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर मतदारसंघातून अशोक निवृत्ती बागूल यांनी काँप्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले नेवासा मतदारसंघातून सुनिता शंकरराव गडाख यांनी दोन तर पारनेर मतदारसंघातून भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि काँग्रेसच्या निलेश ज्ञानदेव लंके यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपाचे बबनराव पाचपुते कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे रामदास शंकर शिंदे आणि सुमित कन्हैय्या पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला वर्धा जिल्ह्यात भाजपानं हिंगणघाट मतदार संघातून समीर कुणावार वर्धा मतदारसंघातून डॉ पंकज राजेश भोयर आणि आर्वी मतदारसंघातून दादाराव केचे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे देवळी मतदारसंघातून शिवसेनेने समीर सुरेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे काँप्रेसनं देवळीमधून रणजित कांबळे तर आर्वीमधून अमर काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे अमरावती जिल्ह्यात परतवाडा शिल्या हिंसाचारानंतर शहरात अजूनही शांतता नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे दंडाधिकारी संदिपकुमार अपार यांनी काल रात्री हा आदेश जारी केला आगामी विधानसभा निवडणुकांसाठी लागू असलेल्या आचार संहितेच्या पार्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावलेली होर्डिंग बत्ति पोस्टर्स हटवण्यात आली आहेत

अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मुळा आढळा प्रवरा आणि पठार भागातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आज राजूर धिं काल आयोजित करण्यात आला होता